राज्याच्या अनेक जिल्ह्यांत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असून वेधशाळेनं काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणे रायगड पालघर प्णे सातारा रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्यात त्रळक ठिकाणी येत्या दोन दिवसांत म्सळधार पावसाचा इशारा दिला असून या ठिकाणी रेड अलर्ट असेल महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहनही करण्यात आलं आहे मुंबईत आज दिवसभर मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साठल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला अंधेरीत रस्त्यावर पडलेल्या झाडांची महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने छाटणी करत रस्ता मोकळा केला काल पासून सुरु झालेल्या म्सळधार पावसाने सिंध्द्र्गला झोडपून काढलं आहे

पावसामुळे मध्यंतरी खोळंबल्या शेतीच्या कामना वेग आला आहे दरम्यान जिल्हा आपती व्यवस्थापनकड़न मिळालेल्या माहितीनुसार कालपासून सूरु असलेल्या जोरदार पावसामुळे वैंगुर्ले तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत क्डाळ तालुक्यात हातेरी नदीला पूरसदृश स्थिती निर्मण झाली आहे

तसंच कणकवली तालुक्यात पिसेकामते आणि बिडवाडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात नदीला प्राच पाणी आल्यामूळे वाहतूक बंद करण्यात आली आहे जिल्ह्यात नदी काठच्या नागरीकांनी सर्तक रहावं अस आवाहन जिल्हा आपती व्यवस्थापनाकडून करण्यात आल आहे बुलडाणा जिल्ह्यात पावसानं समाधानकारक हजेरी लावली असुन खामगाव शेगावसह अनेक ठिकाणी जोरदार पावसानं नदी ओढे यांना पूर आला आहे खामगाव तालुक्यात घारोड बोरीअडगाव लोखंडा या गावांमध्ये नद्यांना पूर आला असून शेतकरी मात्र या पावसामुळे समाधान व्यक्त करत आहेत वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस स्रु आहे पावसाम्ळे नदी आणि ओढ्यांना प्र आल्यानं रस्ते पाण्याखाली गेले आहेत परभणीच्या मानवत शहरातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं मुंबईत संभाव्य पावसाळी आपत्ती लक्षात घेता महापालिकेनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक एप तयार केलं आहे या एपद्वारे आपल्या परिसरात किती पाऊस पडला याची नोंद कळणार आहे एप क्लिक करताच पुरस्थिती अडकलेल्या व्यक्तीचं ठिकाण आपत्कालीन नियंत्रण कक्षासह मित्र आणि नातेवाईकांना काही वेळातचं कळेल या एपमध्ये एसओएस सारख्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधाही असुन नागरिक संकटात अडकल्याचे कळताच मदतीसाठी तातडीने मदत करणं शक्य होईल अशी माहिती महापालिकेचे सह आय्क्त मिलिंद सावंत यांनी दिली

शहराला पाणीप्रवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात प्रेसा पाणीसाठा असल्याची माहिती त्यांनी दिली मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही असंही त्यांनी सांगितलं पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली पंकजा मुंडे किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यांना जबाबदारी दिली नसल्याचं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे माजी मंत्री पंकजा मूंडे या कार्यकारिणीत नसून त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्वाची जबाबदारी दिली जाईल मात्र त्या राज्यातील कोअर कमिटीच्या सदस्यही असतील केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले पंकजा मुंडे यांना कार्यकारणीत स्थान मिळालं नसलं तरी त्यांच्या बहिण प्रितम मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी दिली आहे असं ते म्हणाले

मात्र मालवाहत्कीवर निर्बंध नसतील असं नागरी हवाई वाहत्क महासंचालकांनी स्पष्ट केलं आहे निवडक मार्गावरच्या उड्डाणांना संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीनं कारण लक्षात घेऊन मंजूरी दिली जाऊ शकते असं ते म्हणाले

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येनं काल एक लाखाचा टप्पा ओलांडला

राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचंही टोपे यांनी सांगितलं

हिंगोलीतल्या सहाय्यक धर्मादाय आय्क्त कार्यालयातल्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे कार्यालय सील केलं आहे चंद्रपूरात संशयित म्हणून विलगीकरणात असलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं काल स्पष्ट झालं जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाम्ळे एकही रुग्ण दगावलेला नाही

गडचिरोलीत आज संशयित म्हणून विलगीकरणात असलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं

या लशीचा मानवी शरीरावर प्रयोग करण्याची परवानगी न्कतीच केंद्रीय औषधे प्रमाणीकरण नियंत्रण संघटनेनं दिली

पुण्यात कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत ते आज बोलत होते प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा असे निर्देशही त्यांनी दिले शहरातुन ग्रामीण भागात तसंच ग्रामीण भागातून शहरी भागात ये जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी करा अशा सूचना त्यांनी केल्या सिंधूदर्ग जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या शासकीय वैदयकीय महाविदयालयाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत सुरू होईल तर रत्नागिरीत महाविद्यालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली सिंध्दर्म पर्यटन जिल्हा असल्यानं बृहत् आराखड्यान्सार केंद्र सरकारनं तिथं वैद्यकीय महाविद्यालय स्रू करायला परवानगी दिली आहे रत्नागिरी जिल्हा बृहत् आराखड्यात नसल्यानं रत्नागिरीला खास बाब म्हणून वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ आणि बदलाप्र भागासाठी पाच कोविड चाचणी केंद्र उभारली जाणार आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान ही माहिती दिली कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा सर्वतोपरी पर्यंत करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यात कोविड चाचण्याचं प्रमाण वाढवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या लॉकडाऊनचा मोठा फटका पालघर जिल्ह्यातल्या मोगरा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे यावर्षीचा हंगाम वाया गेल्यानं लाखो रुपयांचं न्कसान झालं आहे हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचं आज पहाटे मुंबईत हृदय विकारानं निधन झालं

मालाड इथल्या दफनभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले

नगीना आणि चांदनी हे चित्रपटही खूप गाजले अभिनेत्री माध्री दीक्षितची त्फान लोकप्रिय ठरलेली अनेक नृत्यं सरोज खान यांनी दिग्दर्शित केली होती बॉलिव्ड मधे नत्यदिग्दर्शकाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात सरोज खान यांचा सिंहाचा वाटा होता तीन चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय प्रस्कार मिळाले तर फिल्मफेअर सहित अनेक प्रतिष्ठित प्रस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं ज्येष्ठ रंगकर्मी लीलाधर कांबळी यांचं काल रात्री ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालं

गेली दोन वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते मराठी रंगभूमीवर वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मालवणी नाटकांच्या चमुचे ते प्रारंभापासूनचे घटक होते वस्त्रहरण आणि केला तुका झाला माका या नाटकातल्या त्यांच्या भूमिका मालवणी भाषकेतर मराठी रसिकांनीही उचलून धरल्या

हसवाफसवीवात्रट मेले काचेचा चंद्र हिमालयाची सावली कस्तूरी मृग प्रेमा त्झा रंग कसा लेक्रे उदंड झाली या नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या नी थिंग कॉल्ड लव्ह या भरत दाभोळकर यांच्या इंग्रजी नाटकातही लीलाधर कांबळी यांनी काम केलं होतं पडदयामागच्या जबाबदाऱ्याही त्यांनी समर्थपणे पेलल्या गोट्या बे दणे तीन हसवणूक कॉमेडी डॉट

अनेक चित्रपटांमधेही त्यांनी भूमिका केल्या राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर प्रस्कार त्यांना मिळाला होता

विमानतळाची इमारत आणि टेहळणी रडार यंत्रणेपासुन दोन किलोमीटर परिघात इमारतीच्या उंचीवर निर्बंध आणण्याचा अधिकार भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अपिलीय समितीला नाही असं मुंबई उच्च न्यायलयानं स्पष्ट केलं आहे या संदर्भातले सर्व निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारलाच आहे असंही त्यांनी नमुद केलं आहे विमानतळाच्या आसपासच्या परिसरातल्या इमारतींना परवानगी देणं त्यांच्या उंची बाबत नियम ठरवणं निर्बंधाबाबत परिघ निश्चित करणं यासह सर्व अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अपिलिय समितीला ते नाहीत असं सांगत या समितीच्या निर्णयावर न्यायालयानं ताशेरे ओढले काही बांधकाम कंपन्यांनी अपिलीय समितीच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे त्यावर न्यायमूर्ती एस

काथावाला आणि बी

कोलाबावाला याच्या पीठासमोर आज सूनावणी झाली